यापूर्वी त्यांनी गेल्या मन की बात व्यतिरिक्त चौदा एप्रिलला कोरोनासंदर्भात देशवासियांशी संवाद साधला होता काल मोदी यांनी देशभरातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना प्रतिबंध आणि टाळेबंदी या संदर्भात चर्चा करून टाळेबंदीबाबत मुख्यमंत्र्यांची मत जाणून घेतली मंबईत फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली यासाठी ओळखपत्र पाहन प्रवास करण्याची परवानगी देता येईल असंही म्ख्यमंत्री म्हणाले प्रधानमंत्र्यांनी काल देशभरातल्या विविध राज्यांच्या म्ख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली त्यावेळी उदधव ठाकरे यांनी ही विनंती केली काही जिल्ह्यांमध्ये विशेषत विदर्भात निवडणुकांमुळे तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही अशांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज मिळावं यासाठी केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेला सुचना दयाव्यात अशी विनंतीही ठाकरे यांनी केली पोलिसांना विश्रांती देण्याची गरज व्यक्त करून त्यासाठी आवश्यकता असेल तेव्हा केंद्र सरकारनं त्यांचं मन्ष्यबळ उपलब्ध करून द्यावं अशी मागणीही त्यांनी या बैठकीत केली

लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी ठोस अशी दिशा दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व राज्यं त्याची अंमलबजावणी करतील असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिलं

काल रात्री उशिरा बाराशे मज्रांना घेऊन विशेष श्रमिक रेल्वे गाडी नवी म्ंबईतून ओदिशाकडे रवाना झाली

प्ढच्या सात दिवसांसाठी हे आरक्षण केलं आहे या सर्व पंधरा गाड्या पूर्णपणे वातानुकूलित आहेत या रेल्वे गाड्यांचं आरक्षित तिकीट प्रतिक्षा यादी आरएसी प्रकारचं नसून पूर्णत निश्चित तिकीट असेल तसंच प्रवासादरम्यान तिकिटाची सुविधा या रेल्वे गाड्यांना नसल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

या प्रवाशांना घेऊन एक विमान आज सकाळी हैदराबाद इथं उतरलं

ठाणे शहर पोलिसांनी नावे नोंदवून त्यांच्यासाठी ठाणे बस आगारातून बसेसची सोय केली माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना उपचारानंतर आज घरी सोडलं आहे तब्येत बिघडल्यानं रविवारी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं यजीसी अर्थात विदयापीठ अनुदान आयोगानं कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर परीक्षा आणि शैक्षणिक सत्रांसंदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत सर्व विदयापीठांना आपलं शैक्षणिक वेळापत्रक स्रक्षितता आणि सर्वांचं हित बघून आखायला सांगितलं आहे सर्वांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं आयोगानं म्हटलं आहे

तसंच विद्यार्थ्यांना आपली कोणतीही तक्रार आयोगाच्या सध्याच्या ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टलवरही नोंदवता येईल राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्णे शहरात मद्य विक्रीसाठी प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन टोकन पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे मद्य खरेदीसाठी ग्राहकांची मद्याच्या दुकानांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे या नवीन पदधतीनसार ग्राहकानं उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर त्याला टोकन दिलं मिळेल त्यानंतर त्याला संबंधित दुकानावर जाऊन मद्य खरेदी करता येईल या पद्धतीला मिळणारा प्रतिसाद आणि अपेक्षित परिणामाच्या आढाव्यानंतर राज्याच्या इतर भागातही ही व्यवस्था लागू केली जाणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व शिधापत्रिकांना आधार क्रमाकांशी जोडण्याचा कालावधी केंद्र सरकारनं येत्या तीस सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे

उर्वरित ग्रामपंचायतीमध्येही तातडीनं रोजगार हमीची कामं स्रू करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांमध्ये पाच जणांची वाढ झाली आहे

सिंधूदर्ग जिल्ह्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला असून जिल्ह्यातल्या रुग्णाची संख्या पाचवर गेली आहे

ध्ळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या दोन कोरोनाबाधित महिलांचा आज मृत्यू झाला

यवतमाळमध्ये आज आणखी एक कोरोनाग्रस्त आढळून आला

जालना पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या एका इमारतीत विलगीकरणात असलेल्या राज्य राखीव दलाच्या आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळं जालना जिल्ह्यातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता चौदा झाली आहे

जमावाडी इथल्या बाधित महिलेच्या निकट संपर्कातल्या पाच नातेवाईकांचे अहवालही नकारात्मक आले आहेत

या महिलेला सारी सदृश लक्षणे आढळल्याने तिला दोन दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली

तर सोमवारी तीघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे वाशिम जिल्ह्यातल्या तिघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरुन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे रिसोड आणि कारंजा ताल्क्यातले हे रुग्ण आहेत

जळगावात अनेक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत

बाहेरगावाहन आलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्हा परिषदेच्या निधीतून दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते

कालपासून हे वाटप स्रू झाल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट यांनी दिली आहे

यासंदर्भातला शासन निर्णय लवकरच काढला जाईल मराठी विषय सक्तीचा करण्याबाबत सुरु असलेल्या कार्यवाहीचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काल आढावा घेतला आगामी शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधी मराठी भाषेचा त्या त्या वर्गासाठीचा अभ्यासक्रम पाठ्यप्स्तकं आणि प्राशिक्षण साहित्य तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीदरम्यान केल्या

रामोड यांनी दिली आहे

त्यामुळे वापरकर्त्याला उपकरणाजवळ थांबावं लागणार नाही असं या निवेदनात म्हटलं आहे